त्यांच्या प्रगतीत जे बाधा आणू इच्छितात त्यांना कधीच यश मिळणार नाही तिथल्या नागरिकांनी पून्हा गावाकडे या योजनेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला असून बंदक आणि तोफगोळ्यांपेक्षा विकासाची ताकद कित्येक पटींनी मोठी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना काल ते बोलत होते काश्मीरच्या नागरिकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येण्याची इच्छा आहे

शोपियान पुलवामा कुलगाम आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अधिकारी जात आहेत काम करत आहेत ही बाब कौतुकास्पद असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

तरुणांसाठी अंतराळाशी संबंधित कुतूहल भारताची अंतराळ मोहीम आणि तंत्रज्ञान या विषयांवरील स्पर्धेची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली माय गव्ह संकेतस्थळावर एक ऑगस्टला या स्पर्धेचा तपशील दिला जाईल या स्पर्धेत प्रत्येक राज्यातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये जेव्हा चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल त्या क्षणाचा श्रीहरिकोटा येथून साक्षीदार होण्याची संधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं

प्ण्यात काल वार्ताहरांशी बोलतांना पवार यांना मनसेसोबत यूती करण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली राज ठाकरे यांची आपली अलिकडेच मुंबईत भेट झाली त्यावेळी त्यांनी ही बाब बोलून दाखवल्याचं पवार म्हणाले मात्र त्यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचही पवार यांनी स्पष्ट केलं

पुण्यात पार पडलेल्या मराठा समन्वयक समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला

यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा काल नाशिकमध्ये पार पडली यावेळी चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मध् मंगेश कर्णिक यांच्याकडून पदभार स्वीकारला विविध भाषांमधल्या दर्जेदार साहित्याचं आदान प्रदान वाढवण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीनं अनुवादाचा विभाग कार्यान्वित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं

गोर बंजारा समाजाच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित सत्ता संपादन मेळावा आणि वंचित बह्जन आघाडी पक्ष प्रवेश कार्यक्रमात काल ते बोलत होते सामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडते त्यामुळे सर्वजण समान असल्याची सामाजिक भावना ठेवल्यास जिंकण्याचं गमक उलगडेल असं ते यावेळी म्हणाले

शहरातल्या आझाद चौक भागातून निघालेला या जश्न ए इम्तियाजचा भडकेल गेटसमोर समारोप झाला यावेळी मिरवणुकीत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते

आषाढी एकादशीनंतरची ही पहिलीच एकादशी असल्यानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी होती त्याचबरोबर आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणारे विदर्भ आणि मराठवाड्यातले लाखो वारकरी परतवारीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी या गावी संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात कालही लाखो वारकऱ्यांनी नामदेवाचं दर्शन घेतलं

पैठणहून पंढरपूरला गेलेल्या एकनाथ महाराज पालखीचं काल पैठणमध्ये आगमन झालं पालखी प्रमुख रघ्नाथ महाराज गोसावी यांच्यासह पालखीत सहभागी वारकऱ्यांवर प्रष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं

बंजारा समाजाच्यावतीनं घेण्यात आलेल्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते पारंपरिक शिक्षणाबरोबरचे नवीन तांत्रिक शिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना करुन दिली पाहिजे उद्योग धंद्याला उपयोगी ठरणारी विविध तांत्रिक अभ्यासक्रम तांत्रिक विभागाच्या वतीनं सुरु करण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन क्षीरसागर यांनी यावेळी केलं

तिहेरी खून प्रकरणातला आरोपी असलेल्या कल्पेश किसन पवणे यानं घटनेच्या आदल्या रात्री उशिरा आपल्या जीवाला धोका असल्याचा तक्रार अर्ज बीड शहर पोलिस ठाण्यात दिला होता त्यावरून ठाणे अंमलदार असलेल्या वंजारे यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला मात्र त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचं आढळून आल्यांनं त्यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली

नाशिक ते औरंगाबाद या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु असल्यानं या भागातल्या छोट्या मोठ्या नद्यांचं पाणी ही गोदावरीला येऊन मिळत आहे या पाण्याम्ळे पैठणच्या जायकवाडी धरणातल्या पाणीसाठ्यात एक फुटानं वाढ झाली आहे मराठवाड्यात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्यानं इथली बहुतांश धरणं कोरडी आहेत

शिवाकांत वाजपेयी यांनी लिहिलेल्या शहर ए औरंगाबाद या प्स्तकाचं प्रकाशन काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि राज्य पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्या हस्ते झालं